समाजातील शेवटच्या माणसांपर्यंत विकास पोहोवल्याशिवाय सुराज्य निर्माण होणार नाही असं मुख्यमंत्री श्री

शैक्षणिक अभ्यासक्रम उपलब्ध होण्याच्या उद्देशानं सामंजस्य करार नक्षलप्रस्त भागातील नागरिकांना सरकारच्या विविध योजनांची माहिती श्रेण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारचं सहकार्य महत्वाचं

किसन महाराज साखरे यांना घोषित

आता सुराज्याची लढाई लढावी लागेल नव्या पिढीला सुराज्य द्यावं लागेल समाजातील शेवटच्या माणसांपर्यंत विक्रस पोहोचल्याशिवाय सुराज्य निर्माण होणार नाही असं स्पष्ट मत मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं पिंपरी चिंचवड महापालिका आणि क्रांतीवीर चपेकर स्मारक समिती यांच्या संयुक्त विघमाने चिंचवडगाव इयं क्रांतीवीर चापेकर राष्ट्रीय संप्रहालय उभारण्यात येणार आहे त्याच्या भ्रमिप्जन प्रसंगी ते वोलत होते अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री श्री गिरीश बापट यांची विशेष उपस्थिती यावेळी होती कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे महापीर श्री नितीन काळजे होते राष्ट्रीय प्रसारण दिवस आज पाळण्यात येत आहे

दिल्लीत जंतर मंतर मैदानावर आंदोलन करण्यास पूर्णपणे बंदी घातू शकत नाही असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे या मैदानावर आंदोलनाला मंजुरी देण्यासाठी सरकारनं मार्गदर्शक तत्त्वं तयार करावी असंही न्यायालयानं सांगितलं आहे या मैदानावर आंदोलन करण्यास राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणानं घातलेल्या बंदी विरोषात क्रमगार शेतकरी शक्ती संघटनेनं दाखल केलेल्या याविकेवर सुनावणी घेताना न्यायालयानं नागरिकांना आंदोलन करण्याचा आणि शांततेत राहण्याच्या अधिकाराचं संतुलन राखलं गेलं पाहिजे असं नमूद केलं आहे

संतोष गंगवार यांनी सांगितलं हिंगोलीचे खासदार श्री राजीव सातव यांनी लोकसभेत प्रश्नोत्तराव्या तासात या बाबत प्रश्न विचारला होता नंदुरबारच्या खासदार हिना गावीत यांनीझी या योजने अंतर्गत मिळणारं निवृत्ती वेतन सर्वसामान्य क्रमगाराच्या वेतना पेक्षाही कमी असून ते लवकरात लवकर वाढवण्याची मागणी केली भारतीय स्टेट बँकेच्या अर्थतज्ज्ञांनी भविष्य निर्वाह निषीची माहिती संदिग्ध असल्याचं म्हटलं होतं या कडेझी श्री सातव यांनी प्रश्नकाळात लक्ष वेधलं यावर उत्तर देताना गंगवार यांनी तांत्रिक त्रुटीमुळे माहिती अबयावत करण्यात विलंब होत असल्याचं सांगत सरकार सर्व शंकांचं निरसन करण्यास तयार असल्याचं सांगितलं राज्यसभेत आज कामकाज सुठ झेताच तेलगु देसम पक्षाच्या सदस्यांनी आंघ्र प्रदेश राज्याला विशेष दर्जा देण्याची मागणी करत घोषणाबाजी सुरू केली सभापती श्री व्यंकय्या नायडू यांनी शुन्य काळ पुकारल्या नंतरही सदस्यांचा गदारोळ सुरूच राहित्यानं कामकाज दोन वेळा स्थगित करावं लागलं तेलगु देसम पक्षाच्या खासदारांनी संसदेवाहेरही फलक झळकावत आंदोलन केलं मागणी मान्य होईपर्यंत आंदोलन सुरुच ठेवणार असल्याचं या खासदारांनी सांगितलं हातमान व्यवसायातील विणकर आणि त्यांच्या पाल्यांना परवडणारे शैक्षणिक अभ्यासक्रम उपलब्ध होण्याध्या उद्देशानं केंद्रीय वस्त्रोधोग मंत्रालय आणि केश्रीय मानव संसाधन मंत्रालयाच्या अधीन असणाऱ्या राष्ट्रीय मुक्त विद्यालय शिक्षा संस्थान यांच्या दरम्यान सामंजस्प करार झाला आहे याअंतर्गत विणकर आणि त्यांच्या पाल्यांसाठी माध्यमिक स्तरावरील शालेय शिक्षण प्रमाणपत्र तसंच व्यावसायिक कौशल्य प्रमाणपत्र अभ्यासक्रम पूर्ण करण्याची संघी उपलब्ध होणार आहे अभ्यासक्रमात त्यांना हातमाग विणक्वम रंगकाम छपाई डिझाईन डेवलपमेंट तसंच या क्षेत्राशी संबंधित स्फोट रिकल्स शिक्रायला मिळणार आहेत

या अभ्यासक्रमासाठी आठवी पास किंवा वाचन लिखाण करण्यासाठी समर्थता दर्शविणारे स्वयोषित प्रमाणपत्र उमदेवाराकडे असणे आवश्यक आहे

पंतप्रधान श्री नरेंद्र मोरी यांनी टिळकांना आदरांजली वाहिली आहे टिळकांनी भारतीयांच्या मनात देशमक्ती निर्माण केली सर्व समाजातल्या लोकांना एकत्र आणलं तसंच शिक्षणावर भर दिला असं पंतप्रधानांनी ट्रिवटर संदेशात म्हटलं आहे नक्षलप्रस्त भागातील नागरिकांना सरकारच्या विविध येजनांची तसंच तेथे सुविधांची पूर्तता राज्य सरकारमार्फत करण्यात येत आहे त्या भागात टेलिक्रिम सुविधा उपलब्ध करणं युवकांसाठी कौशल्य विकास सेंटर उभारणं आणि बैंकेग सुविधांचे जाळे निर्माण करणं यासाठी भर देण्यात येत असून याबाबत केंद्र सरकारनं राज्य सरकारला सहकार्य करावं असं मुख्य सचिव श्री दिनेश कुमार जैन यांनी केंबिनेट सचिव श्री प्रदीप कूमार यांना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सांगितलं केविनेट सचिव श्री प्रदीप कूमार सिन्हा यांनी डवी कडवी विचारसरणी संदर्भातील व्हिडिओ कॉन्फरन्सिंग आयोजित केली होती यामध्ये महाराष्ट्रासह आंध्रपदेश झारखंड ओडिसा छत्तीसगड तेलगंणा उत्तर प्रदेश पश्विम बंगाल आणि केरळ राज्यांनी सहभाग नोंदवून आतापर्यंत केलेल्या कामांच्या पूर्ततेबाबत माहिती दिली यावेळी गृह विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित झेते यावेळी श्री जैन यांनी कॅबिनेट सचिव यांना महाराष्ट्र राज्य नक्षलप्रस्त भागात पुढील सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र सरकारशी पाठपुरावा करीत असून याबाबत केंद्र सरकारनं राज्य सरकारला आवश्यक असलेले सर्व सहकार्य करावं असं सांगितलं

किसन महाराज साखरे यांना आज पोषित करण्यात आला संत साहित्यावर लेखन किंवा संतांना अभिप्रेत मानवतावारी कार्य करणाऱ्या महनीय व्यक्तीला राज्य सरकारच्यावतीनं प्रतिवर्षी ज्ञानोबा तुकाराम पुरस्कारानं सन्मानित करण्यात येतं पाच लाख रुपये रोख मानपत्र तसंघ मानचिन्ह असं पुरस्कारांच स्वरूप असून आषाढी एकादशीच्या मुहूतांवर सांस्कृतिक कार्य मंत्री श्री विनोद तावडे यांनी आज मुंबई इयं पुरस्काराची घोषणा केली

किसन महाराज साखरे हे संत वाढू

मयावर लेखन करीत आहेत संत ज्ञानदेव अध्यासन समितीचे अध्यक्ष आणि त्या समितीव्दरे त्यांनी पुणे विद्यापीठामध्ये श्री ज्ञानदेव अध्यासनाची निर्मिती केलेली आहे आषाढी वारीच्या सरक्ररी महापूजेचा मान हिंगोती जिल्ह्यातील भगवंती कडोळी गावातील जाधव दाम्पत्याला मिळला या मानाच्या वारकरी दाम्पत्याच्या इस्ते विठुठल सक्मणीची सरकारी महापूजा झाली यावेळी परिवहन मंत्री श्री दिवाकर राक्ते जलसंपदा मंत्री श्री गिरीश महाजन पाणी पुरवठा आणि स्वच्छता मंत्री श्री बबनराव लोणीकर पश्रसंवर्षन आणि दुग्व विक्वसमंत्री श्री महादेव जानकर पालकमंत्री श्री विजयकुमार देशमुख सामाजिक न्याय राज्यमंत्री श्री दिलीप क्रांवढे विठ्ठत रूक्मर्णी मंदिर समितीचे अध्यक्ष डॉ अतुल भोसले यांची प्रमुख उपस्थिती होती गेल्या चार वर्षापासून आषाढी वारी करणाऱ्या श्री अनिल गंगाधर जाधव आणि त्यांची सुविद्य पत्नी श्रीमती वर्षा अनिल जाधव यांना यावर्षीचा आपादी एकादशीच्या महापजेचा मान मिळाला जावव दाम्पत्याच्या हस्तेच यावर्षीची सरकारी महापजा करण्यात आली महापुजेनंतर मंदिर समितीच्यावतीनं जाधव दान्पत्याचा सत्कार समितीचे अध्यक्ष डो अतल भोसले आणि त्यांच्या सुविध पत्नी श्रीमती गौरवीदेवी भोसले यांच्या इस्ते करण्यात आला मानकरी दाम्पत्याला श्री रावते यांच्या इस्ते एस टी महामंडळाच्यावतीनं एक वर्ष मोफत एस टी प्रवास पासचं वितरण करण्यात आलं बंगळूरू इथे काल न्यूझीलंड बरोबरचा झालेला तिसरा झेंकी सामना चार शून्य असा जिंकून भारतानं मालिक्रही जिंकली आहे रूपीदर पाल सिंग सुरेंद्र कुमार मनदीप सिंग आणि आकाशविप सिंग यांनी गोल करत भारताला विजय मिळवून दिला

धुळे जिल्हा मराठा क्रांती मोर्चांच्या वतीनं जिल्हाधिक्वरी कार्यालयासमोर सुरु करण्यात आलेल्या ठिव्या आंदोलनाचा आज तिसरा दिवस असून आज पुळे जिल्हा शिवसेनेच्या सर्व पदाषिकाऱ्यांनी आंदोलन स्थळी येवून शिवसेनेचा पाठीबा जाहिर केला यावेळी बोलतांना माजी आमदार श्री शरद पाटील यांनी भाजप सरकारवर कठोर शब्दात टिका केली

विदर्भातील प्रतिभावंत गायक कलावंतांसाठी व्यासपीठ ठरलेल्या व्हाईस ऑफ विदर्भ च्या प्राथमिक फेरीला वैदर्भीय कलावंतांनी उत्सपूर्व प्रतिसाद नोदविला आहे नागपूर महानगरपालिका कविवर्य सुरेश भट यांच्या स्मृतिप्रीत्यर्ष शनिवार आणि रविवार दोन दिवस अमृत भवन इथं व्हाईस ऑफ विदर्भ स्पर्धेची प्राथमिक फेरी घेण्यात आली

प्राथमिक फेरीच्या दुसऱ्या दिवशी रविवारी विदर्भातील कलावंतांसह नागपूर महानगरपॉलिकेचे कर्मचारी आणि मनपाच्या शाळांमधील विद्यार्थ्यांनी उत्साहपूर्ण सहभाग नोंदविला सुकन्या समध्दी येजने अंतर्गत खात्यातल्या किमान रकमेची मर्यादा आता एक हजार रुपयाऐवजी अडीघशे रुपये करण्यात आली आहे येजनेची किमान मर्यादा घटवल्यामुळे जास्तीत जास्त नागरीक या योजनेचा लाभ घेऊ शकणार आहे